तसंच सत्य आणि अहिसेचा मंत्र अनुसरून स्वच्छ सक्षम बलशाली आणि समृद्ध भारताची उभारणी करून महात्मा गांधींचं स्वप्न साकार करावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकांना केलं आहे उद्या साजऱ्या होत असलेल्या गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी हे आवाहन केलं आहे

आजही समस्त मानवजातीसाठी ते प्रेरणा स्रोत आहेत त्यांची जीवन गाथा समाजातील दुर्बल घटकांना सबल बनविणारी आहे महात्मा गांधींनी दिलेल्या सत्य अहिंसा आणि प्रेमाच्या संदेशामुळे समाजात एकता आणि समानता प्रस्थापित होऊन जगाच्या कल्याणाच्या मार्ग मोकळा झाला आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात महात्मा गांधींच्या कार्याची महती स्पष्ट केली गांधीजींचे विचार आणि शिकवण सरकारच्या स्वच्छता महिला गरीबांचं सक्षमीकरण शेतकरी यांच्याशी संबंधित विविध योजनांच्या केंद्रस्थानी असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं राजनाथ शेतकरी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत देण्याची पद्धत यापुढेही सुरूच राहणार आहे एवढेच नव्हे तर येत्या काही वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढदेखील केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री राजनाथसिंह शेतकरी वर्गाला दिली आहे ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होते शेतकरी संघटनांना काही मुद्द्यांबाबत शंका अडचणी असल्यास त्यांनी थेट सरकारशी संवाद साधावा असं आवाहन राजनाथसिंह यांनी केलं नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात काहीही करणार नाही असं मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं खात्रीनं सांगू शकतो असंही ते म्हणाले

ते आज इटानगर मध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते नुकत्याच पारित झालेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आपला कृषी माल देशात कुठेही विकण शक्य होणार आहे असं ते पुढे म्हणाले दरम्यान मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हंटल आहे ते आज जम्मू मध्ये शेतक यांचं सक्षमीकरण या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते नवीन कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताचीच आहेत मात्र विरोधी पक्षांकडून त्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत असं सिंग पुढे म्हणाले

चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यात जीएसटीचा सर्वाधिक महसूल मिळाला आहे

भारत पाकिस्तान जागतिक व्यासपीठ जागतिक व्यासपीठावर भारताविरुद्ध चुकीचं आणि विथावणीखोर वक्तव्य केल्यावरून पाकिस्तान सरकारला भारतानं खडे बोल सुनावले आहेत काल जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्ताननं केलेल्या वक्तव्याचा भारताने समाचार घेतला जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या कायमस्वरूपी अभियानाचे भारताचे पहिले सचिव पवन बढे यावेळी बोलताना म्हणाले की भारताविरुद्ध अपमानास्पद आणि अस्वीकार्ह भाषेचा अवलंब केल्यानं पाकिस्ताननच्या संशयास्पद मानवी हक्कांच्या उल्लंघनाचं समर्थन होत नाही पाकिस्तानात दरवर्षी शेकडो पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांची पद्धतशीरपणे हत्या करण्यात येते हे सत्यही त्यामुळे बदलत नाही असं बढे यांनी यावेळी म्हंटलं

इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणारं उत्तर प्रदेश देशातील पहिलं राज्य ठरलं आहे

गेले काही दिवस राज्यात दररोज सरासरी दीड लाख चाचण्या करण्यात येत आहेत

राहुल गांधी यमुना एक्सप्रेस वरून जात असताना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांना धक्काबुक्की करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या जीपमधून नेण्यात आलं असं काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

पिडीत तरुणीवर मध्यरात्री तीचे कुटुंबीय उपस्थित नसताना अंत्यसंस्कार करण्यात आले या मुद्द्यावर आयोगाने प्रशासनाला जाब विचारला आहे गन्हे आकडेवारी देशाच्या गुन्हे नोंद विभागामार्फत नुकताच देशातील काही प्रमुख शहरातील गुन्हेगारीची विशेषतः महिलाबाबतच्या गुन्हे नोंदीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली ऐकुया याविषयीची अधिक माहिती

या आकडेवारीनुसार महिलांविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्यात मुंबईत घ दिसून येत असली तरीही महिलांच्या विनयभंगाच्या गुन्हांची सर्वाधिक नोंद मुंबईत झाली आहे सार्वजनिक वाहतूक तसंच बालकांच्या लैंगिक शोषण गुन्ह्यातही मुंबई देशात पहिल्या क्रमांकावर आहे सायबर गुन्हांमध्ये बेंगळूरू आघाडीवर आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून सोनाली घड्याळ पारील यांच्यासह पुण्याहून मंजिरी गानू

या दिवशी राष्ट्रध्वज अध्यावर उतरवण्यात येतील तसंच कोणतेही शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून निवडणूक घेण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला दिल्या या पथकाने राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता गर्दीचं व्यवस्थापन कसं करता येईल याबाबत सुचना मागवल्या निवडणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार रोखण्याबाबातही पथकाने सुचना केल्या हे गैर व्यवहार रोखण्यासाठी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने केलेली तयारी अपुरी असून प्रतिबंधात्मक उपाययोजना पुरेशा नसल्याचं कारण देत निवडणूक आयोग पथकाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्त बी कार्तिकेय धनजी यांना पदावरून काढून टाकलं आहे

हा फॉर्म भरल्यास मुलींना दोन लाख रुपये देण्यात येतील असं या बनावट संदेशात म्हंटल गेलं आहे मात्र हे फॉर्म बेकायदेशीर असून या योजनेअंतर्गत अशा प्रकारचा कुठलाही रोख व्यवहार करण्यात येत नसल्याचं पत्र सुचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे अजि बोगदा हिमाचल प्रदेशातील रोहतांग इथं बांधण्यात आलेल्या अटल बोगद्याचं येत्या तीन तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे

अन्यथा बर्फवृष्टीमुळे वर्षाचे सहा महिने या मार्गावरील वाहतूक बंद राहत असे

प्रदषण जावडेकर गेली चार वर्ष केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने राबवलेल्या विविध उपायांमुळे प्रदूषण प्रभावित राज्यांमध्ये दिक्सेंदिवस स्वच्छ हवेचं प्रमाण वाढत असून प्रदृषित हवेचं प्रमाण कमी होत असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हंटल आहे जावडेकर यांनी आज दिल्ली हरयाणा पंजाब राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते वर्तुळाकार द्रतगतीमार्ग जैव इंधन जैव ऊर्जा कचरा व्यवस्थापन तसंच धान्याचे उरलेले खुंट जाळण्यासाठी केलेली प्रभावी उपाययोजना या सर्वांमुळे प्रदूषण पातळीत घट होत आहे असं जावडेकर यांनी सांगितलं

देशातील ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य निरामय राहण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केला आहे

या नियमावलीत अशा मदत करणाऱ्या व्यक्तींना त्यांचं लिंग धर्म जात राष्ट्रीयत्व विचारात न घेता सन्मानाची वागणूक बहाल करण्यात आली आहे

आगमनापासून सरासरीपर्यंत जे मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्यानं वर्तवले होते ते बरेचसे खरे ठरले आहेत पावसाचं प्रमाण मध्य आणि दक्षिण भारतात जास्त होतं